जळगाव इथं काल जैन इरिगेशनच्या पद्मश्री डॉ अप्पासाहेब पवार आध्निक कृषी उच्च तंत्र प्रस्कार वितरण सोहळ्यात ते काल बोलत होते शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून बदलाचे वारे देशभर पोहोचवावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते टंचाईग्रस्त मराठवाडा खानदेशसह राज्याच्या प्रत्येक भागात पाणी पोहोचवण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारनं करणं आवश्यक असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले

दोन लाख रुपये सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप आहे जैन हिल्स इथल्या कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन आणि विकास केंद्राचं उद्घाटनही काल म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मुख्यमंत्र्यांनी काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथं शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं शेतीसाठी दिवसा पाणीप्रवठा आणि कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर राज्यशासन भर देत असल्याचं ते यावेळी म्हणाले

राज्य शासनाचा सहकार विभाग आणि राज्य सहकारी पतसंस्था संघटनेनं काल अहमदनगर इथं आंतरराष्ट्रीय सहकार संवाद आणि मेळावा घेतला या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते

आठवले यांनी काल याबाबत जाहीर केलेल्या पत्रकात राज्य सरकारमधले निर्णय अंतर्गत चर्चेतून एकमतानं घेतले जावेत असंही म्हटलं आहे

नाशिक इथं काल राज्यस्तरीत वकील परिषदेला सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणं असं म्हटलं जात असलं तरी जलद न्यायदान करताना चूक होणार नाही याचंही भान ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं

त्या काल औरंगाबाद इथं राजहंस गप्पा या सदरात आंतरराष्ट्रीय दहशतवाद या विषयावर बोलत होत्या माध्यम क्रांतीमुळे आपण फक्त मतं ऐकतो मात्र स्वत वाचन करत नसल्याचं त्या म्हणाल्या

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा येत्या मंगळवारी अठरा तारखेपासून सुरू होत आहेत

ते काल औरंगाबाद इथं मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते निवडणुकांपेक्षा पक्षबांधणी आणि नागरिकांच्या समस्या सोडवणं महत्त्वाचं असल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले

आता लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचं नाव विलासराव देशम्ख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर असं होणार आहे

या सुनावणीसाठी निवडणूक विभागानं साखर आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती केली होती वॉर्ड रचना करताना आणि वॉर्डांचं आरक्षण काढताना गोपनियतेचा भंग झाल्याचा आरोप अनेक माजी नगरसेवकांनी यावेळी केला

औरंगाबाद इथंही गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या येलदरी कॅम्प इथल्या गजानन महाराज मंदिराच्यावतीनं किर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं

कामगार रंगभूमीवरून आपल्या अभियानाला सुरुवात केलेल्या राजा मयेकरांनी मालवणी नाटकं मराठी चित्रपट आणि दरदर्शनवरच्या अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या सह्याद्री दरदर्शनवरच्या आमची माती आमची माणसं या शेतीविषयक कार्यक्रमातल्या त्यांच्या गप्पा गोष्टी चांगल्याच गाजल्या होत्या

थोरात यांनी सुरवातीला काही काळ पत्रकारिता केली त्यानंतर जनसंपर्क आणि प्रतिमा संवर्धन या क्षेत्रात काम केलं

अन्न विषबाधेच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल होत असताना माळी यांना हृदयविकाराचा झटका आला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं

या कपंनीत पालिकेच्या नळाची अवैध जोडणी घेऊन पाण्याचा वापर केल्याचा संशय आहे याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितलं दोन दिवसांपासून शहरात नगरपालिकेच्या वतीनं प्लास्टिक विरोधी धडक मोहीम राबवली जात आहे जालना शहरातल्या कुंडलिका आणि सीना नदी पात्रांच्या स्वच्छता अभियानाचा काल प्रारंभ झाला आमदार कैलास गोरंट्याल नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल माजी मंत्री अर्जुन खोतकर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यावेळी उपस्थित होते या अभियानाद्वारे प्लास्टिक कचरा संकलनासह दोन्ही नदीपात्र स्वच्छ करण्यात येणार आहेत

औरंगाबाद इथल्या डॉक्टर इंदिराबाईं पाठक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या महिला ही फक्त मुलांना जन्म देण्यासाठी नाही तर विचारांची आणि देशाला पुढे घेऊन जाण्याची जननी असल्याचं त्या म्हणाल्या

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले

यापूर्वी परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांची नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली होती मात्र ती रद्द करुन आता इटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे

औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेत शेवटचं पुष्प गुंफताना साठीतला महाराष्ट्रः दशा आणि दिशा या विषयावर ते बोलत होते